केंद्र सरकारनं आज ही आकडेवारी जाहीर केली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज सांगली जिल्ह्यात पोहोचली काशिगाव इथं यात्रेचं भव्य स्वागत करण्यात आलं काँप्रेसचे युवा नेते सत्यजित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला सत्यजीत देशमुख यांच्या प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचं कमळ फुलणारच असा विक्वास यांनी व्यक्त केला आहे दिवंगत शिवाजीराव देशमुख यांचं स्मारक शिराळा तालुक्यात कोकरुड इथं उभं केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं महाराष्ट्रात उद्योगांची घसरण झाल्याचं वृत्त निराधार आहे राज्यात उद्योगांच्या संधी तसंच गुंतवणूक वाढली आहे

सांगली आणि कोल्हापूरातल्या पूरग्रस्तांसाठी विशेष योजना सरकारच्या विचारधीन असल्याचं ते म्हणाले दूरदर्शनवरच्या बातमीपत्रांच्या विधासार्हतेमुळेच प्रेक्षकांची पसंती मिळते असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे दूरदर्शनला साठ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त आज नवी दिल्ली इथं आयोजित विशेष समारंभात ते बोलत होते सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या दूरदर्शन आणि आकाशवाणीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्त्व दिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी जावडेकर यांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन करण्यात आलं भारताची अंतराळ विज्ञान आणि अण्विज्ञान क्षेत्रातली कामगिरी आणि आव्हान या विषयावरची एकदिवसीय राष्ट्रीय परिषद आज मुंबईत सुरु आहे

विक्रम साराभाई यांच्या जन्म शताब्दी निमित्त नेहरू विज्ञान केंद्र राष्ट्रीय वैज्ञानिक संवाद केंद्र राष्ट्रीय विज्ञान वस्तुसंग्रहालय परिषद आणि राष्ट्रीय शिक्षण समाज यांनी संयुक्तपणे या परिषदेचं आयोजन केलं आहे खगोल वैज्ञानिक डॉक्टर एस

चित्रे यांच्या हस्ते या परिषदेचं आज उद्घाटन झालं

डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या कन्या मल्लिका साराभाई आणि इतर मान्यवर उद्घाटनाच्या सत्राला उपस्थित होते मुंबईतल्या बेस्ट बस सेवेच्या ताफ्यात आज सहा नव्या वातानुकूलीत मिनी बस समाविष्ट करण्यात आल्या शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या बसचं लोकार्पण करण्यात आलं या बसगाड्या बेस्ट उपक्रमामार्फत भाडेतत्वावर चालवण्यात येणार आहेत मुंबईतल्या प्रवाशांना जलदगतीनं आरामदायी सेवा देण्याच्या उद्देशानं या मिनी बस चालवल्या जाणार असल्याचं बेस्ट प्रशासनाचं म्हणणं आहे

आज औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड इथं तीनशे शेतकऱ्यांनी किसान सभेचं सदस्यत्व घेतलं त्यावेळी ही मागणी करण्यात आली

मीरा भाईदर वसई विरार शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे

पोलीस आयुक्तालय मंजूर झाल्यामुळे पोलीस मनुष्यबळ वाढणार आहे त्यामुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसू शकेल राज्याचे माजी मंत्री आणि अहमदनगर मधील जेष्ठ व्यक्तिमत्व बी

खताळ पाटील यांचं काल पहाटे अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथं त्यांच्या राहात्या घरी निधन झालं

खताळ पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता शहरातील प्रवरा नदी तीरावर अमरधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणावर फिरायला गेलेल्या कुटुंबातल्या आई आणि मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली पाण्यात पडलेल्या आपल्या पतीला आणि मुलाला पाण्यातून बाहेर काढताना पत्नीचा मृत्यू झाला तर मुलगाही बुडाला